लसीच्या मात्रांचं वितरण आणि प्रत्यक्ष लसीकरणातही महाराष्ट्र देशात अग्रेसर

सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांचा ऑरलियन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष लसीकरण केलेल्या राज्यांमध्येही महाराष्ट्र सर्वात वरच्या क्रमांकावर आहे

केंद्रावर जाऊन थेट नोंदणीही करता येण शक्य आहे देशात लसीचा तुटवडा नसून लोकांनी लस मिळण्यासाठी को विन अँपवर नोंदणी केल्यावर रुग्णालयांकडे वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे

मध्य प्रदेश मध्यप्रदेशात बेतूल छिंदवाडा रतलाम आणि खरगोन या आणखी चार शहरात दर रविवारी संपूर्ण टाळेबंदी करायचे आदेश राज्य सरकारने काल जारी केले ही टाळेबंदी पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे इंदूर भोपाळ आणि जबलपूरमध्ये रविवारची टाळेबंदी यापूर्वीच लागू करण्यात आली आहे

ही लस वयस्कर लोकांसाठी जास्त प्रभावी असल्याचं कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाने म्हटलं आहे

काही देशातून एस्ट्राजेनेका लस घेतल्यावर रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या तक्रारी आधी आल्या होत्या मात्र आता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत त्यामुळे चिंतेची कोणतीही बाब नसल्याचं यूनिवर्सिटी ऑफ क्वींसलैंड चे प्राध्यापक पॉल ग्रिफिन यांनी म्हटलं आहे

यामुळे स्वतः लस उत्पादन करणाऱ्या पण त्याचा यु्रोपीय महासंघाला पुरवठा न करणाऱ्या ब्रिटनसारख्या देशांना केल्या जाणाऱ्या लस प्रवठ्यावर काही प्रमाणात निर्बंध येण्याची शक्यता आहे या नव्या नियमांनुसार युरोपीय महासंघ संसर्गाचं प्रमाण आणि लसीची उपलब्धता यांचा अभ्यास करून त्यानुसार कोणत्या देशाला लसीच्या किती मात्रा पुरवायच्या याबाबतचा निर्णय घेणार आहे निवडणका पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळीआज संध्याकाळी संपणार आहे

हरियाणा हरियाणामध्ये अंबाला इथं क्षयरोगासह सर्व रोगांच्या चाचण्यांसाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र म्हणजे एन सी डी सी ची स्थापना करण्यात येणार आहे राज्याचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी याबाबत घोषणा केली

एक दिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्मा पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेला आहे तर भारतीय कप्तान विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे आयसीसीनं ही मानांकनं भारत इंग्लंड दरम्यान झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यानंतर जाहीर केली आहेत

बॅडमिंटन सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत या दोन्ही बॅड मिंटन पटूंनी पेरीस इथे सुरु असलेल्या ऑरलियन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवात आपल्या विजयानं केली आहे पारुपल्ली कश्यपला मात्र हार पत्करावी लागली